श्रीराम लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार विशाखापष्टणम श्वे सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिक्टीसामन्यांच्या मालिक्तिल्या दुसऱ्या सामन्यात आज भारताचं वस्तिइंडीज

या कक्षाचं कामकाज तात्काळ सुरू करण्याचक्रिदद्धाही मुख्यमंत्री ठाकरक्रिनी दिलक्रिहित राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घणिऱ्या महापरिक्षा पोर्टल प्रक्रियद्धी आणि संबंधित कंपनीची चौकशी सुरू आहा क्वीकशीचा अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठक्क्वी असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरव्यानी एका लक्षवद्धी सूचनद्धी उत्तर दक्तिना सांगितलं नवीन तंत्रज्ञान असल्यामुळव्रि पोर्टलमध्य ब्रिनक्वित्रटी आहस्त मात्र कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दक्तिर नाही असं तम्हिणाल अकोला वाशिम धुळा नंदुरबार आणि नागपुर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली असून निवडणुका ठरल्या वळून घ्यायला आज परवानगी दिली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्यज्ञातनिहाय आरक्षीत जागांची संख्या पन्नास टक्क्यांपक्षी जास्त होत असल्यामुळा उच्च न्यायालयानं गच्खा वर्षी डिसेंबर मध्यविणा या अकोला वाशिम ध्रळ अंदूरबार आणि नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीला स्थगीती दिली होती सहा महिनारिद्यमान पदाधिका यांना मुदतवाढ दिल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गद्धी त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला आरक्षणा बाबतचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर घश्चात यईत्त्वि असही न्यायालयानं स्पष्टं कलि नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या कायद्याविरोधात दाखल याचिकांना प्रतिसाद देण्याबाबत न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस दिली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली डियन युनियन मुस्लिम लीग काँप्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या बावीस याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लाग करू नये असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मृख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं त्यापूर्वी नागपूर अल्या गोळीबाराच्या मुद्यावरून सदनात झालेल्या गदारोळावरून कामकाज स्थगित झालं होतं दिल्लीतल्या निर्भया सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे

यानंतर दोषीच्या वकिलांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली यावर ही याचिका दाखल करण्यासाठी कायद्यानुसार फक्त एक आठवड्याचा वेळ असतो असं महाधिवक्ता तृषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं

मनीष रेंघश्रांनी दिली

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी एकत्र यक्तीहा प्रकल्प सुरु क्वि आह महिला आता स्वबळावर उद्योग करु लागल्या असून विस्कळीत झालसी संसाराची घडी सावरत आहती ही आनंदाची गोष्ट आहा विहिलांनी परिश्रम करुन आत्मनिर्भर झालं पाहिजा असं कोश्यारी यांनी यावळी सांगितलं

श्रीराम लागू यांचं काल रात्री पूण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लागू यांनी मराठी चित्रपटसुष्टीसह हिदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली अभिनयाबरोबरच त्यांनी अनक्त नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही कलि त्यांच्या पार्थिवावर परवा शुक्रवारी त्यांचा मुलगा अमश्क्रिक्ट्रिन आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात यर्तील शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी सकाळी दहा ते अकरा या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल

खासदार संजय मंडलीक जिल्हाधिकारी दौलत दस्तीई यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली